ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते राज्यातली टाळेबंदी टप्प्याटप्प्यानं शिथिल केली जाणार असल्याचं सांगत त्यांनी आवश्यकतेच्या आधारावर विविध घटकांना टाळेबंदीमधून सवलती जाहीर केल्या जातील असं सांगितलं टाळेबंदी उठल्यानंतर मात्र कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भितीही मुख्य सचिवांनी वर्तवली आहे

लातूर इथं काल आणखी दहा कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले यामध्ये निलंग्याचे सहा लातूर शहर आणि उदगीरमधले प्रत्येकी दोन तर हुडको आणि मसला इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

राजाभाऊ गलांडे यांनी सांगितलं

यामध्ये परळी तालुक्यातल्या हाळब आणि शिरुर तालुक्यातल्या बारगजवाडी इथले प्रत्येकी दोन तर कारेगाव आणि वाहली इथं प्रत्येकी एक रुग्ण आहे

औंढा इथल्या कोविड केअर सेंटरमध्ये असलेले दोन जण ते पहनी आणि वसमत तालुक्यातल्या हट्टा इथं प्रत्येकी एक रुग्ण सापडला

काल आढळलेले सर्व चारही रूग्ण उमरी तालुक्यातले आहेत

या सर्वांना सात दिवस घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे

बाधितांमध्ये जाफराबाद तालुक्यातल्या हिवरा काबली आणि जालना तालुक्यातल्या वखारी वडगाव इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं एक हजाराचा टप्पा पार केला आहे

या महिलेला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचा संशय आहे

ते काल सामाजिक माध्यमांवरून पत्रकारांशी बोलत होते टाळेबंदी हटवण्यासंदर्भात पंतप्रधानांनी समोर येऊन जनतेला माहिती द्यावी असं ते म्हणाले काँप्रेस पक्ष महाराष्ट्रात सरकारमध्ये सहभागी आहे मात्र निर्णय घेण्याचे अधिकार काँप्रेसकडे नाहीत असं गांधी यांनी सांगितलं उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशातल्या कामगारांबाबत केलेलं विधान योग्य नसल्याचं सांगत प्रत्येक भारतीयाला देशभरात कुठेही काम करून आपली स्वप्न पूर्ण करण्याचा हक्क असल्याचं गांधी यांनी यावेळी नमूद केलं महाराष्ट्रात आघाडी सरकार असून महत्त्वपूर्ण निर्णय काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे घेऊ शकत नाही असं सांगत केंद्र सरकारनं या राज्याला मदत करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली

सोमवारी श्रमिक रेल्वेवरून राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून आला तर भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची राज्यपालांकडे केलेल्या मागणीचे काल दिवसभर पडसाद उमटत राहिले महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोरोना विषाणुच्या संकटाच्या काळात विरोधी पक्ष राज्यातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही विरोधी पक्षावर आरोप करत महाराष्ट्रापेक्षा ग्रजरातमधली कोरोना विषाण्च्या संसर्गाची स्थिती वाईट असून राष्ट्रपती राजवट लागू करायच असेल तर ग्रजरातपासून सुरूवात करण्याची मागणी केली काँग्रेस नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला राज्यात सत्तेची लालसा असल्यामुळे संकट काळात सरकारला मदत करण्याऐवजी ते सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला मात्र राज्यातलं सरकार मजबूत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला राष्टवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यात महाआघाडीच्या सरकारला कोणताही धोका नसल्याचं एका दरचित्रवाहिनीशी बोलतांना स्पष्ट केलं भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले राज्यात सत्ता स्थापन करण्याची घाई नसल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या विधानाचा हवाला देत काँग्रेस राज्यातल्या अपयशाची जबाबदारी टाळत असून याचे खापर ते शिवसेनेच्या माथ्यावर फोडण्याच्या प्रयत्नात असल्याचं सांगितलं राज्यात सत्तेसाठी आम्ही काहीही करत नसून हे सरकार त्यांच्या आघाडीतल्या कुरबुरीमुळेच जाईल असं ते म्हणाले

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी स्थिती नसल्याचं सांगत राज्य सरकार कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं असल्याचा आरोप केला

याबाबतची सविस्तर आकडेवारी त्यांनी यावेळी दिली शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी शिक्षक तसंच अन्य कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे तसंच शाळेत हात ध्रण्यासाठी जंतूनाशक आणि स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांसोबत काल द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत ते बोलत होते ऑनलाईन आणि डिजिटल शिक्षणाचे पर्याय सुद्धा मोठ्या प्रमाणावर परिणामकारकरित्या उपयोगात आणावेत असं ते म्हणाले शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीला याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येत असून शाळा वेगवेगळ्या सत्रात भरवणं दर दिवशी एक वर्ग भरवणं अशा पर्यायांचाही विचार करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

या बैठकीत मार्गदर्शन करताना त्यांनी आगामी पावसाळ्यात संभाव्य आपत्तींच्या दृष्टीनं आधीच नियोजन करावं तसंच सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेऊन काम करावं असे निर्देश दिले रेल्वे मंत्रालयानं देखील हवामानाचा अंदाज पाहून रेल्वे गाड्यांचं नियोजन करावं तसंच आवश्यक संरक्षण साधने उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला यावेळी दिले धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे तसंच गेल्या वर्षी कोल्हापूर सांगली भागात आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातल्या पाण्याबाबत संबंधित विभागाशी समन्वय ठेवावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत उस्मानाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा संसर्ग होत असून सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी परस्परात योग्य समन्वय ठेऊन आणि सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावं असे निर्देश पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिले आहेत उस्मानाबाद इथं काल कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि खंरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते उपचाराबाबत कोणत्याही परिस्थितीत हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घ्यावी असं ते म्हणाले दरम्यान ढोकी इथं काल खते बियाणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर प्रवठा करण्याच्या योजनेचा श्रभारभ गडाख यांच्या हस्ते झाला

औरंगाबाद इथं काल विभागीय मान्सून पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते

ते परत नांदेडला गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

हिंगोली जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात बाहेरील जिल्ह्यातून अथवा परराज्यातून आलेल्या व्यक्तीची माहिती लपवल्यास अथवा विलगीकरणात न जाण्यासाठी राजकीय दबाव आणल्यास संबंधितांविरोधात करण्यात येणार आहे हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी हा इशारा दिला

नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेनं ही माहिती दिली आहे शहराला पाणीप्रवठा करणाऱ्या शंकरराव चव्हाण विष्णूपूरी प्रकल्पातला पाणीसाठा कमी झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले यांनी या उपक्रमाअंतर्गत कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार ग्रामीण भागात वाढू नये यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय योजनांची पाहणी केली याविषयी माहिती देतांना ते म्हणाले

पाथरी शहरात जमावबंदी तसंच संचारबंदीचा आदेश असतानाही साम्हिक नमाजसाठी जमा होणाऱ्या नागरिकांना मज्जाव न केल्याबद्दल तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना न दिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली

यासाठी शहरातल्या होमिओपॅथीक डॉक्टरांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे विशेषतः प्रतिबंधित क्षेत्रातल्या नागरिकांना प्राधान्यानं हे औषध दिलं जाणार असल्याचं आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी कळवलं आहे

टेकाळे हे यापूर्वी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नगर परिषद प्रशासन विभागाचे प्रमुख होते पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पालिकेतले कर्मचारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली

हा युवक काल शेतावर काम करायला गेला असता त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानं तो घरी परतला अचानक चक्कर आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला

लातूर जिल्ह्यात बाभळगाव इथल्या विलास बागेतल्या विलासराव देशमुख यांच्या समाधीस्थळावर त्यांच्या कुटुंबियांनी आदरांजली वाहिली युवक काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस भवनात रक्तदान शिबिर घेण्यात आलं लातूरच्या धर्मवीर आैदंबर पाटील बट्टेवार बहउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं सामाजिक अंतर पाळत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतल्या गरीब गरजू रूग्णांना आणि नातेवाईकांना अन्नदान करण्यात आलं

विद्यार्थ्यांना आपल्यातल्या तंत्र कौशल्यांचा वापर करून भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पूढे येण्याचं आवाहन त्यानं केलं आहे तो म्हणाला

नगरसेवक त्रिंबक त्पे यांच्या हस्ते काल या धान्य बाजाराचं उद्घाटन झालं या धान्य बाजारात शेतकऱ्यांच्या वतीनं भाजीपाला फळ धान्य हे एकाच छताखाली थेट ग्राहकांपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे सकाळी आठ ते द्पारी दोन वाजेपर्यंत हा बाजार सुरू राहणार आहे या बाजारात शेतकरी माफक दरात ग्राहकांना शेतमाल विकत आहेत

स्वातंत्र्यपूर्व काळात लंडन कंस्टक्शन कंपनीने या प्लाचं बांधकाम केलं होतं

उमरेकर हे नांदेड जिल्ह्यातल्या कलंबर सहकारी साखर कारखान्याचे दीर्घकाळ अध्यक्ष होते नांदेड क्रषि उत्पन्न बाजार समितीचे दहा वर्षे उपसभापती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शारदा भवन शिक्षण संस्थचे कार्यकारिणी सदस्य दहा वर्षे नांदेड जिल्हा परिषदेचे ते सदस्य होते त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी नऊ वाजता उमरा इथ अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

पोहताना मुलीच्या हातातून दोरी निसटल्यानं बुडणाऱ्या मुलीला वाचण्यासाठी वडील पाण्यात उतरले मात्र घाबरलेल्या मुलीनं वडिलांना घट्ट मिठी मारल्यानं दोघेही पाण्यात बुडाले